महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानभवनात झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे आदी उपस्थित होते इतरांसाठी मळे फुलवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काटे येऊ नयेत यासाठी त्यांच्या आणि त्यांच्या कटुंबियांच्या मागे सरकार ठामपणे उभे राहील अशी ग्वाही देखील ठाकरे यांनी दिली शेतकऱ्यांचे प्रश्र सोडवण्याला आमचं प्राधान्य असून नुकत्याच नीती आयोगासोबत झालेल्या दृकश्राव्य बैठकीत पीक विम्याचा प्रश्न उपस्थित केला असल्याचंही त्यांनी सांगितलं वीजबील थकलेल्या सर्व शेतकऱ्यांनी थकीत वीजबिलांवर सूट मिळवण्यासाठी नवीन कृषी वीज जोडणी धोरणांतर्गत जाहीर केलेल्या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केलं त्याचबरोबर शेतकरी घरगुती वीज ग्राहक आदी सर्वांनाच व्यवस्थित वीज मिळाली पाहिजे यासाठी सर्वांनी वीजबिले भरणं आवश्यक आहे वीजगळती होणार नाही याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले

त्यात महा कृषी अभियानाची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल यासाठी व्यापक प्रचार प्रसिद्वी केली जाणार आहे कोरोना निर्बंधांचे पालन करत कृषी वीज ग्राहकांचा मेळावा ग्राहक संपर्क अभियान ग्रामपंचायत ग्रामसभेत प्रबोधन करणे थकबाकी भरणाऱ्या महिलांचा सत्कार महिलांच्या नावावर वीज जोडणी देणे थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना सन्मानपत्र आणि थकबाकीमुक्त गावांच्या सरपंचांचा सन्मान शेतकऱ्यांच्या बांधावर महावितरण अंतर्गत वीजजोडणी आणि सौर कृषिपंप बसवणं कृषी आकस्मिकता निधीतून पायाभूत सुविधांच्या कामाची सुरूवात तसंच वीज सुरक्षा आणि कपॅसीटरचा प्रसार आदी उपक्रम राबवले जाणार आहेत राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानणाऱ्या प्रस्तावावरच्या चर्चेला आज विधानसभेत सुरुवात झाली शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी चर्चेला सुरुवात केली कोरोनाच्या काळात महसुलात मोठी घट झाली केंद्राकडून जीएसटी ची वाढलेली थकबाकी असूनही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम सरकारनं केलं असंही त्यांनी सांगितलं या चर्चेत सहभागी होताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं हे सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप त्यांनी केला संकटकाळात शेतकऱ्यांना सरकारनं मदत दिली नाही राज्यात शिक्षणाचा बट्टयाबोळ झाला आहे मनमानी कारभार चालू आहे कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी कारवाई का नाही असा सवाल त्यांनी केला शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी कापू नये असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले विधीमंडळ अधिवेशनाच्या दु्सऱ्या दिवशी आज विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून विजेवर चर्चा घेण्याचा आग्रह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी धरला त्यावर वीज थकबाकी संदर्भात विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं वीज जोडणी कापण्याच्या मोहिमेला स्थगिती दिल्याबद्दल फडनवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले राज्यात फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी आज विधानपरिषदेत दिली प्रसाद लाड यांनी प्रश्रोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्राला उत्तर देताना ते बोलत होते

सार्वजनिक आरोग्य विभागानं रिक्त पदं भरण्यासाठी घेतलेल्या परीक्षेसंदर्भात काही आक्षेप आहेत त्यासंदर्भात सोमवारी योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत दिली राज्यात ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तिथल्या संबंधित पोलिस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका प्रश्राला उत्तर देताना सांगितलं वरळी इथं पबमध्ये झालेली गर्दी आणि कोरोनाच्या नियमांचं झालेलं उल्लंघन याबाबत दोन दिवसांत चौकशी केली जाईल आणि त्याचा अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे गृहमंत्र्यांनी सांगितले लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला जनता चांगला प्रतिसाद देत आहे

सागरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यात भारताला मोठं यश मिळवेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे ते आज दुरदृश्य प्रणालीद्वारे तीन दिवसीय मेरीटाईम इंडिया समिटचं उद्घाटन करतांना बोलत होते जागतिक समुदायानंही देशाच्या या विकासाचा भाग व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं भारत या क्षेत्रात आता स्वाभाविक नेतृत्वाच्या स्थितीत पोहोचला असुन देशातल्या बंदरांना जोडण्याचं मोठं काम झालेलं आहे असंही ते म्हणाले आपलं सरकार देशात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत असून सागरी अर्थव्यवस्थेच्या विकासावरही भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं

यानिमित्तानं महिला सक्षमीकरणाच्या संबंधी विविध मुद्यांवरची चर्चा निश्वितच महत्वाची ठरते

नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यासह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमांना हजर राहून अभिवादन केलं हा लढा मानव मुक्तीच्या लढ्यातला महत्वाचा टप्पा मानला जातो भारतरत्न डॉ

त्यानिमीत्त दरवर्षी हा स्मृतीदिन पाळला जातो जागतिक शेअर बाजारातल्या तेजीमुळे मुंबई शेअर बाजारात आजही गुंतवणूकदारांमधे खरेदीचा उत्साह दिसला

तर सफेद कांद्याच्या भावात किंचित घसरण दिसून आली

ब्लडाणा जिल्हा भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष घनश्यामदासजी उपाख्य काकाजी गांधी यांचे आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झाले

द्पारी जळगाव जामोद येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते अशा विविध पदांची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती

या खोदकामासाठी मावळा हे संयंत्र वापरलं जात आहे

या प्रकल्पाअंतर्गतच्या दोन बोगद्याचं खोदकाम प्रियदर्शनी पार्क इथून केलं होतं